दीपक म्हैसेकर यांनी आज घेतला काम वेगानं करण्याबरोबरच हरित लवादानं घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार काम करण्याच्या सूचना त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीत महामेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि जलप्रद्षण बाबींचा आढावा घेण्यात आला या बैठकीला महामेट्रो जलसंपदा विभाग प्रद्षण नियंत्रण महामंडळ पर्यावरण तज्ज्ञ पुणे महानगरपालिकेचे अधिकारी पर्यावरण प्रेमी उपस्थित होते मेट्रो महामेट्रोच्या विविध विभागांमध्ये नुकताच गुणवत्ता नियंत्रक सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महामेट्रो गुणवत्तेबाबत अत्यंत जागरूक असून महामेट्रोचं काम जागतिक दर्जाच्या गुणवत्ता निकषांनुसार करण्यात येत आहे अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी यावेळी दिली मेट्रोने काँक्रिटच्या गुणवत्ता तपासणीसाठी सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळांची उभारणी प्रत्येक कास्टिंग यार्डात केली असून गुणवत्ता नियंत्रण क्षेत्रात जगप्रसिद्ध असलेली ब्युरो व्हेरिटास कंपनीच्या साहाय्यानं मध्यवर्ती प्रयोगशाळा शिवाजीनगर न्यायालयाजवळ उभारण्यात आली आहे जलकट्टा पूणे शहरात पाणी वाचवा ही एक चळवळ उभी रहावी या उद्देशानं जलकट्टा समूह स्थापन करण्यात आला आहे जलसंपदा विभागाचे राज्याचे माजी मुख्य सचिव अभियंता सुरेश शिर्के आणि सामाजिक कार्यकर्ते मुकेश काकडे यांच्या प्रयत्नातून हे काम होत आहे दर बुधवारी संध्याकाळी सहा वाजता अरण्येश्वर इथल्या वाळवेकर उद्यानात जलकट्ट्याची बैठक होणार असून पाण्याशी निगडित प्रश्नांवर चर्चा होणार आहे पालिका कारवाई पुणे शहरात उघड्यावर अन्न शिजवणाऱ्या व्यावसायिक आणि हातीगाडी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत याबाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली आहे त्याचबरोबर शहात मागणीनुसार फुडमॉल उभारण्यात येणार असून याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी आज सांगितलं

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातले आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं आज पुणे न्यायालयात पुरवणी आरोप पत्र दाखल केलं या दोघांनाही मे महिन्यात अटक करण्यात आली होती शरद कळसकर याला दाभोळकर हत्या प्रकरणात वापरलेल्या हत्यारांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचा आरोप पुनाळेकर यांच्यावर आहे कन्नन गोपीनाथन देशात चुकीचं काही घडत असेल तर आपण नागरिक म्हणून त्याबद्दल असहमती व्यक्त केली पाहिजे स्वत सुरक्षित राहण्यासाठी आपण देशहिताच्या मुद्द्यावर शांत बसतो तेव्हा खरा देशद्रोह घडतो असं प्रतिपादन माजी प्रशासकीय अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी आज पूण्यात केलं महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै आयएएस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर तर्फे आयोजित अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहमती व्यक्त करण्याचा अधिकार या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

टपाल विभागाच्या कार्यपद्धती विषयीच्या तक्रारींचं निराकरण यावेळी करण्यात येईल क्रीडा म्हाळुंगे बालेवाडीच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत आज पुणे संघानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं

परमेश्वर पोटे यानं हॅटट्रिक गोल करत संघाचा शानदार विजय साकार केला

दोन दिवसांच्या कसोटी प्रकारात व्हरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीनं पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर संयुक्त जिल्हा संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली विजयी संघाकडुन यश जगदाळे आणि श्रेयस केळकर यांची फलंदाजी निर्णायक ठरली अंतिम फेरीत वेंगसरकर संघाला केडन्स संघाशी झुंजावं लागणार आहे

नमस्कार